जाहीर कृषी कायद्यांच्या घटनात्मक वैधतेबाबत भूमिका स्पष्ट करा सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश मुंबईत विजेचा खेळखंडोवा मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

दिल्लीमध्ये बातमीदारांशी बोलताना सीतारामन यांनी या बाबतच्या प्रस्तावांचा तपशील सादर केला

ही योजना स्विकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना एलटीसी रोख रक्कमेच्या मुल्याखेरीज प्रवास भाइयाच्या तिप्पट रक्कमेच्या वस्तू किंवा सेवा खरेदीच्या पावत्या सादर कराव्या लागतील

जीएसटी भरपाईची तूट भरून काढण्याबाबतच्या प्रस्तावांवर सर्व राज्यांची सहमती होऊ शकली नाही असंही सीतारामन यांनी काल सांगितलं

बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचं दुरदुश्य प्रणालीच्या माध्यमातून प्रकाशन करण्यात येणार आहे याच कार्यक्रमात प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचं नाव बदलुन लोकनेते डॉ बाळासाहेब विखेपाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था असं केलं जाणार आहे बाळासाहेब विखे पाटील दीर्घकाळ लोकसभेत खासदार होते

बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत सातत्यानं होत असलेल्या वाढीमुळे प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या रुग्णांचं आतापर्यंतच्या बाधितांच्या तूलनेतलं प्रमाण घटत आहे

कषी सर्वोच्च न्यायालय केंद्र सरकारनं नव्यानं लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिंकावर सर्वोच्च न्यायालयाने काल सरकारकडून चार आठवड्यांत उत्तर मागवलं राष्ट्रीय जनता दल काँग्रेस आणि द्रविड मुनेत्र कळघम या पक्षांच्या संसद सदस्यांनी या याचिका दाखल केल्या आहेत या कायद्यांमुळे कृषी उत्पन्न बाजार समित्या मोडीत निघतील असा आरोप या याचिकांमध्ये करण्यात आला आहे कषी विधेयक धळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या सरकारनं आणलेल्या तीन विधेयकांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रामध्ये आमूलाग्र परिवर्तन होणार आहे परंतु तरीही विरोधक शेतकऱ्यांमध्ये संभ्रममाचं वातावरण पसरवत आहेत अशी टिका माजी संरक्षण राज्यमंत्री आणि धुळ्याचे खासदार डॉ सुभाष भामरे यांनी काल वार्ताहर परिषदेत केली कृषी कायद्याबाबत विविध आक्षेप आणि विरोधकांच्या आरोपांना त्यांनी यावेळी चोख प्रत्यूत्तर दिलं या मधील सर्व कलमं स्वामिनाथन समितीच्या शिफारशीवर आधारित आहेत असं ते म्हणाले मंबई वीज पॉवर ग्रीडमधल्या तांत्रिक विघाडामुळे मुंबईसह मुंबई महानगर क्षेत्रात विविध भागात वीजपुरवठा खंडीत झाल्यानं उपनगरी रेल्वेसह संपूर्ण परिसरातलं कामकाज ठप्प झालं होतं मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत अशा प्रकारच्या घटनेची प्नरावृत्ती होऊ नये म्हणून संबंधित अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत या घटनेला जबाबदार असणाऱ्या सर्वांवर कारवाई केली जाणार असल्याचं ठाकरे यांनी म्हटलं आहे वीज पुरवठा खंडित होण्याच्या या प्रकारामुळे मुंबईत ओढवलेल्या परिस्थिती बाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून मुंबईत तसेच ठाण्यामधील बह्तांश भागात काल सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास वीज पुरवठा अचानक खंडित झाला आणि मुंबईत सगळ्यांचाच खोळंबा झाला

मंत्रालय विविध कार्यालये बँका क्षेले व्यवहारही खंडित झाले संगणकावर सुरू असलेलं शिक्षणही खोळबलं लांब पल्ल्याच्या पाच रेल्वेगाड्याच्या वेळेतही बदल करावा लागला तसंच सायंकाळी ज्या भागात पाणीपुरवठा होतो तोही खंडित झाला रुग्णालयांच्या वीज पुरवठ्यावरही परिणाम जाणवला मात्र जनरेटरच्या सोयीमुळे हे वेळीच सावरलं गेलं टाटा पॉवर कंपनी आणि महापारेषणच्या केंद्रातल्या बिघाडामुळे हा वीज पुरवठा खंडित झाला असं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केलं वीज पुरवठा खंडित झाल्यानं भांडुप शिल्या जलशुद्दीकरण केंद्राच्या कामावर परिणाम झाला त्याने मुंबईतील काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा झाला मात्र आज दुपारपासून सर्व भागातील पाणीपुरवठा सुरळीत होईल असे मुंबई महापालिकेचे स्पष्ट केला आहे सुमारे तीन साडेतीन तास युद्धपातळीवर काम करून वीज पुरवठा सुरू करण्यात यश आलं असे सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे काल दुपारनंतर उपनगरी रेल्वेसेवा कूर्मगतीने सुरू झाली मात्र सायंकाळनंतर या गाड्या आपल्या वेळापत्रकानुसार धावू लागल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी सरस्वती कुवळेकर मुंबई

आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी त्याबद्दलच्या बातम्या पाठवल्या आहेत पुण्यात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकातदादा पाटील यांनी आंदोलनाचं नेतृत्व केलं त्यानंतर आकाशवाणीशी बोलताना ते म्हणाले

विविध जिल्ह्यांमध्ये या महिलांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्याचं आमच्या प्रतिनिधींनी कळवलं आहे उमेद अभियान अवरित सुरू ठेवावं त्रयस्थ संस्थेचा हस्तक्षेप नको अशा त्यांच्या मागण्या होत्या उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत सिंधुद्गातल्या मोर्चाला सामोरे गेले उमेद बंद होणार नाही कंत्राटी कर्मचाऱ्यांना पून्हा कामावर घेऊ तसे आदेश सरकारनं काढले आहेत असा स्पष्ट निर्वाळा त्यांनी दिला

या सुविधेमुळे प्रत्येक वेळी नागरिकांना टपाल खात्यात जावं लागणार नाही ऑनला ि हसे भरण्याची ही सुविधा सुरक्षित असून त्यासाठी पेमेंट बँकेचं खातं टपाल खात्यात उघडणं आवश्यक आहे त्यानंतर या सेवेचा लाभ गुंतवणूकदारांना घेता येणार आहे असं पुणे जनरल पोस्ट ऑफीसचे वरीष्ठ पोस्ट मास्तर बी

काल जीपीओ मध्ये राष्ट्रीय डाक सप्ताहा अंतर्गत टपाल आयुर्विमा दिन साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते

एकू या या रंगबिरंगी निवडणुकीचा वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून

मतदान करणाऱ्यांपैकी अनेकांना फ्लपाखराबद्दलची नेमकी माहिती देखील नव्हती पण केवळ उत्स्कतेपोटी आणि जिज्ञासेपोटी त्यांनी हे मतदान केलं असून फुलपाखरू संवर्धनासाठी या उपक्रमाचा निश्वितच उपयोग होईल असा विक्षास ठोंबरे यांनी व्यक्त केला आहे या निवडण्कीचा अहवाल अंतिम मान्यतेसाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे पाठवण्यात येणार असून त्यानंतरच राष्ट्रीय फुलपाखराची निवड होणार आहे

पण नुकतीच अशी घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे काय ते सांगणारा हा वृत्तांत

ही कार कोरेगाव भीमा ड्रायव्हरनं आपल्या घरासमोर उभी केली असता तिथून चोरीला गेली होती काच फोडून चोरट्यांनी कार पळवली पण नंतर काच बसवूनही दिली काच फोडून चोरटे कार लंपास करताहेत हे सी सी टीव्हीत दिसलं सद्वा त्यांनी कार मधली जिपिएस यंत्रणाही बंद केल्याचं दिसलं नंतर जेवहा पोलीसांना कार सापडली तेव्हा खिडकीला नवी काच होती कारही सुस्थितीत फक्त म्युझिक सिस्टिम गायब होती आणि आत चोरट्यानं लिहिलेलं पत्रच होतं त्यानं लिहिलं होतं ही कार पुण्यातल्या विजयराज ट्रॅव्हल्सचे विजय गव्हाणे यांची आहे कुपया त्यांना परत करावी कोरोना काळात व्यवसाय ठप्प असल्यान आधीच मोठा फटका बसलेले गव्हाणे यांचा जीव भाङ्यात पडला

आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मनोज क्षीरसागर पुणे हवामान् दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा राज्यातला जोर आज वाढणार असून सर्वच विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो असा धिारा वेधशाळेनं दिला आहे आधीच कालच्या पावसानं पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी नद्यांना पूर आल्याच्या बातम्या आहेत धरणातल्या विसर्गानं त्यात भर घातली आहे त्यात आज कोकण मराठवाडा आणि विदर्भात सर्वत्र तर पश्चिम महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विधासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार